आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ जाहीर

मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी खाजगीकरणाच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे माथेरान महाबळेश्वर हरिहरेश्वर मिठबाव इथले महामंडळाचे रिसॉर्ट तसंच ताडोबा आणि अजिंठ्या जवळील फर्दाप्रच्या मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येईल राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी बीच शॅक्स उभारण्यासंदर्भातील धोरणालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली

राज्यातील उद्योगधंद्याना वीज शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णयही झाला

याचा फायदा सर्व औद्योगिक घटकाना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल

यासंदर्भातील घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल बारा निर्णय घेण्यात आले

त्यांचा त्याग देशातली जनता कधीच विसरणार नाही असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

सहकारी बँका देशभरातील सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल राज्यातील सहकार क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत ठेवीदार आणि खातेधारकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे मात्र त्याचवेळी या बँकांना अन्य बँकांप्रमाणेच सोयी सवलती आणि समान वागणूक मिळाली पाहिजे अशी अपेक्षा पूणे जिल्हा नागरी सहकारी बँक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी व्यक्त केली सहकार चळवळ मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केला आहे पण त्याच वेळी या बँकांच्या माध्यमातून निर्माण झालेली राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम या निर्णयामुळं होणार असल्यानं हा निर्णय स्वागतार्हच असल्याचं मत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे साखर साखरउद्योगाच्या अडचणींचा अभ्यास करून उपाय योजना सुचवण्यासाठी नीती आयोगाने नियुक्त केलेल्या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे त्यात दोन रुपये प्रतिकिलो दरवाढीची शिफारस असून त्यातून कारखान्यांना मिळणार अतिरिक्त निधी शेतकऱ्यांची ऊस बिलाची थकीत रक्कम देण्यासाठी वापरता येईल याबद्दलचा निर्णय येत्या काही दिवसातच अपेक्षित असल्याचं साखर उद्योगातील सूत्रांनी काल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

या परीक्षा कधी घ्यायच्या याबाबत परिस्थिती सुधारल्यावर निर्णय घेतला जाईल मात्र आधीच्या परिक्षांमधिल गुणांवर आधारित निकाल स्वीकारायचा की परिक्षा द्यायची हा निर्णय विद्यार्थ्यांचा ऐच्छिक असेल असंही सीबीएससीनं म्हटलं आहे याबाबत विद्यार्थ्यांसाठी नव्याने सूचना जारी करण्याचे निर्देश न्यायालयानं मंडळाला दिले

या निमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी काल ही घोषणा केली एक लाख रूपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केंद्र सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामांची माहिती दिली तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्राने महाराष्ट्रात राबवलेल्या योजनांची माहिती दिली पंढरपूर आषाढी एकादशीला राज्य सरकारच्या निर्णयानुसारच महापूजा आणि पालखी सोहळ्याबाबत नियोजन केलं जाणार आहे शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या आणि जनतेच्या हिताचा असेल त्यांनी या निर्णयाचा मान राखून त्याचं पालन करावं असं आवाहन पूण्याचे विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांनी केलं काल पंढरप्रात आषाढी वारी बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी सुरु करण्यात आलेली वज्रलेपाची प्रक्रिया ब्धवारी पूर्ण झाली या वज्रलेपा दरम्यान सिलिकॉन रेझिंगची पावडर आणि विशिष्ट प्रकारच्या रासायनिक द्रव पदार्थाचं मूर्तीवर लेपन करण्यात आलं यामुळे मुर्तीचे मुळ रुप टिकून राहण्याबरोबरच तिचं आयुष्य वाढण्यास मदत होईल असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितलं वज्रलेपनाचं काम पुरातत्व संवर्धन संशोधन प्रयोगशाळा आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे उपअधिक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलं सोयाबीन राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून सोयाबीन उगवलंच नाही अशा तक्रारी येत आहेत या संदर्भात कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली जात आहे लातूरमध्ये राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तसे निर्देशही कृषी विभागाला दिले उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल असं यवतमाळ जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी काल या संदर्भातल्या आढावा बैठकीत सांगितलं परभणीतही सोयाबीन उगवलंच नाही अश अनेक तक्रारी आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोयाबिन पेरणी बाबत रुंद सरी वरंबा पद्धतीची प्रात्यक्षिक बियाण्याची निवड उगवण क्षमता याचीही प्रात्यक्षिक कृषी विभागानं गावोगाव घेतल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या तरिही शेतकऱ्यांची बियाण्यासंदर्भात मोठ्याप्रमाणात फसवणूक झाल्याचंच या उदाहरणांवरून दिसून येतं जवान हतात्मा लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात नदीत पडलेल्या आपल्या सहकाऱ्यांना वाचवताना महाराष्ट्राचे सुप्त्र सचिन मोरे यांना हौतात्म्य आलं पुलाचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली मूळचे नाशिक जिल्ह्यातले सचिन मोरे अभियंता असून लष्करात कार्यरत होते जांभेकर निधन शास्त्रीय सुगम आणि नाट्यसंगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार पंडित शरद जाभेकर यांच काल मुंबईत निधन झालं

आकाशवाणी मुंबई तसंच सांगली केंद्रात त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं होतं

सुरूवातीच्या काळात पं

पलुस्कर यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका लोकप्रिय ठरल्या आहेत राष्ट्रपती सन्मान पदकासह संगीत क्षेत्रातील अनेक सन्मान त्यांना मिळाले होते पाऊस नकसान जालना जिल्ह्यातल्या बदनाप्र आणि अंबड तालुक्यात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे हवामान मान्सून काल आणखी आगेकूच करत राजधानी दिल्लीत दाखल झाला आता फक्त राजस्थानच्या काही भागाला त्याची प्रतिक्षा आहे राज्यात काल कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला तुरळक ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणीच पावसाची क्रपा झालि आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार